दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरवण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची आरोग्य मंत्र्यांची सूचना मुंबई विद्यापीठ सागरी संशोधनावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणार पुरुष विश्व हॉकी स्पर्धेत बेल्जियम आणि द नेदरलँड्स अंतिम फेरीत बाईटम्ख्यमंत्री साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे

राज्यातील साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच इथेनॉल आणि अन्य उप पदार्थांच्या निर्मितीवर भर देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं वसंतदादा साखर संस्थेची शाखा मराठवाड्यात स्थापन करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगताना ते म्हणाले मराठवाडयामध्ये देखील अधिक प्रयोगशीलता झाली पाहिजे आणि तिथली परिस्थिती तिथली पाण्याची उपलब्धता तिथे कशा प्रकारच्या व्हरायटीच घेतल्या पाहिजेत एकूण सस्टेनेबेलिटी कशी आणली पाहिजे याचं संशोधन होण्याची आवश्यकता आहे

जेणे करून मराठवाडा सेंटिक अशा प्रकारचं संशोधन आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे

या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यक्षमतेचे पुरस्कार विविध कारखान्यांनाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आले रेजिमेंट महार रेजिमेंटची शौर्याची थोर परंपरा नव्या पिढीसमोर यावी या हेतूने महाराष्ट्र शासनाने महार रेजिमेंटचा अमृतमहोत्सव आणि शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं महाराष्ट्रात महार रेजिमेंटचे गौरव स्मृती संग्रहालय उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि नागपूरचं डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महार रेजिमेंट अमुतमहोत्सव आणि शौर्य पुरस्कारप्राप्त सैनिकांचा गौरव समारंभ गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित करण्यात आला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्सः राज्यातील ग्रामीण तसच दुर्गम भागात उत्तम आरोग्य सोयीसुविधा पुरविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सामान्य लोकांना गृणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत असं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी म्हटलं आहे यासंदर्भात काल मुंबईत आयोजित एका बैठकीत ते बोलत होते या तंत्रज्ञानाचा वापर करून माता आणि बाल मृत्यूदर कमी करण्यासाठी योगदान द्यावं असंही ते म्हणाले ब्रिटनसोबत या उपक्रमासाठी सहकार्य करण्यास आरोग्य विभाग उत्सुक असून ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेकडून प्रेरणा घेऊन बाईक रुग्णवाहिका प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात आला आहे असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले

मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा अधिकाधिक उपयोग व्हावा यासाठी सिंधुद्ग जिल्ह्यात वेंगूर्ले आणि पालघर जिल्ह्यात पालघर इथं लवकरच विद्यापीठाची उपकेंद्रं सुरू केली जाणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांनी दिली रत्नागिरी इथं देवरुखे ब्राह्मण समाजानं आयोजित केलेल्या जागतिक परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते सागरी संशोधनावर आधारित अभ्यासक्रम नव्या उपकेंद्रांमध्ये सुरू केले जाणार आहेत असंही ते म्हणाले अमेरिकतले खासगी क्षेत्रातले वरिष्ठ अधिकारी प्रशांत जुवेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली ही परिषद दोन दिवस चालणार आहे पदवी प्रदान पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजेच सी एम ई मधील विविध शाखांच्या अभियंता आणि तंत्र अभ्यासक्रमाच्या अधिकाऱ्यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते काल जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची बीटेक पदवी प्रदान करण्यात आली यावेळी कुलगुरू डॉक्टर करमळकर आणि महाविद्यालाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल मायकेल मॅथ्यूज आणि यांनी उपस्थितांना संबोधित केलं

लाभार्थी बाईटपालघरः प्रत्येकाला स्वतः च्या हक्काची पक्की घर मिळावीत या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेचा लाभ लोकांना मिळत असून बऱ्याच लोकांची आता स्वतःची पक्क्या घराची स्वप्न पूर्ण होत आहेत या योजनेअंतर्गत मिळणारी घरकुलाची रक्कम टप्याटप्यानं लाभार्थ्यांना मिळत आहे पालघर जिल्ह्यातील या योजनेचे एक लाभार्थी विश्वनाथ कोलेकर यांना ग्रामपंचायतीकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात घरकुलाची रक्कम जमा झाली आणि त्यांनी आपलं साधं घर मोडन पक्कं घर तयार केलं

गांजे पो

पालघर जि

मला हे प्रधानमंञी आवास योजनेतून घरकूल भेटलेलं आहे माझे पहिले साधे घर होते ही योजना चांगली असल्यामुळे आता आम्हाला खूप चांगला फायदा होतो आहे गरिबांसाठी ही योजना चांगली आहे

कालच्या चौथ्या दिवशीच्या सत्राचा हा वुत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये श्रोत्यांचे कान तयार करण्यात आणि अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून सुप्रसिद्ध करण्याच मोठं कार्य सवाई गंधर्व महोत्सवाच्या माध्यमातून पंडित भीमसेन जोशींनी केलं असे गौरवोद्वार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले

या नव्या वाहिनीवर अनेक सांगितीक संवादाचे कार्यक्रम तसंच अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती आदी व्हिडिओ प्रसारित होणार असून त्याची निर्मिती आर्य संगीत प्रसारक मंडळाने केली आहे महोत्सवाच्या कालच्या सत्रात दत्तात्रय वेलणकर सावनी शंड्ये साठे श्रीनिवास जोशी पं गोकुलोत्सव महाराज देवकी पंडित यांच दर्जेदार गायन झाल उस्ताद शाहिद परवेझ सतार यांच्या अप्रतिम सतार वादनाने कालच्या सत्राची सांगता झाली

आजचा खेळ थोड्याच वेळात सुरु होणार आहे राज्यातल्या क्रीडाविषयक इतर बातम्याः महिला गटाच्या आयटीएफ आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल अंतिम फेरीत रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंख हिनं चीनच्या अव्वल मानांकित जिया जिंग लू हिचा पराभव करून विजेतेपद मिळवलं पृण्यात या स्पर्धा पार पडल्या

यामध्ये नागपूरच्या यंग मुस्लिम फुटबॉल क्लब ने प्रथम तर राहूल फुटबॉल क्लब यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला

सिंधुदुर्गः सिंधूद्र्य इथल्या क्रीडा संकुलात सीएम चषक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारभ काल झाला

विदर्भात तापमानात किंचित घट झाली तर अन्य ठिकाणच्या तापमानात काहीशी वाढ झाल्याची नोंद आहे राज्यात आज हवा कोरडी राहील उद्या विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून अन्यत्र हवामान कोरडच राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे

नमस्कार